हा दर्जा दिल्यामुळे या संस्थांना आपल्या आयुर्वेद शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी स्वायत्तता मिळेल असं केंद्रीय महिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज दिल्लीत मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं आर्थिक विषयावरील मंत्रीमंडळ समितीनं विधनुष्य गॅस ग्रीड लिमिटेडला ईशान्य नैसर्गिक वायु पाईप लाईन ग्रीड उभारण्यासाठी लागणा या भांडवल उभारणीतली तूट भरून काढण्यासाठी निधी द्यायला आज संमती दिली

यामुळे कोळसा आणि खाण क्षेत्रात नवीन यगाचा आरंभ होईल असं कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांशी बोलताना सांगितलं बिहारमधल्या मुझफ्फरपूर खिल्या निवारालयात झालेल्या लहान मुलांच्या हत्येबद्दल कोणताही पूरावा मिळाला नसल्याचं केंद्रीय अन्वेषण विभागानं सर्वोच्च न्यायालयाला कळवलं आहे न्यायवैद्यकीय तपासणीत दोन मुलांचे सांगाडे मिळाल्याची माहितीही खोटी असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे ते सांगाडे मुलांचे नसून एका स्री आणि प्रुषाचे आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं सीबीआयचा हा अहवाल स्विकारला आहे जे एन यू अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या हिवाळी सत्रासाठी उछ्क विद्यार्थ्यांची नोंदणी सुरू करण्याकरता तसंच त्यांच्या शैक्षणिक वर्षासाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरू आहेत असं विद्यापीठाचे कुलगुरू जगदीश कुमार यांनी सांगितलं त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या उच्च शिक्षण विभागाचे सचिव अमित खरे यांची नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांना जे एन यू मध्ये परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती दिली त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेकड़न आगामी केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात मायगव्ह एपवर सूचना मागवल्या आहेत

आकाशात झेपावल्याक्षणीच विमानाचा संपर्क तुटला होता त्यानंतर एका जिनानं पेट घेतला आणि वैमानिकाचं नियंत्रण सुटलं केंद्र आणि राज्य सरकारच्या कामगारविरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी विविध संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला महाराष्ट्र संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं वृत्त आहे याचा आज मुंबईसह देशातल्या बँक सेवांवर परिणाम झाला आहे बँकांचं विलीनीकरण खाजगीकरण फी वाढ आणि वेतनमान संबंधित सरकारी धोरणांना बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे मुंबई शहरातील दैनंदिन व्यवहारावर या बंदचा कोणताही परिणाम दिसून आला नाही कामगार संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदमुळे नवी दिल्लीतल्या बँकींग सेवेवर परीणाम झाला केंद्र सरकारच्या बँकांचं खाजगीकरण विलीनीकरण वेतन करार याबाबतच्या धोरणांना बँक कर्मचा यांचा विरोध आहे असं बैंक कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस व्यंकटचलम यांनी सांगितलं कामगार संघटनांनी आज पुकारलेल्या देशव्यापी बंदला पश्चिम बंगालमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला काही ठिकाणी रस्ते आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली काही भागात हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या बंद समर्थकांनी परिवहन सेवेच्या बसेसचीही काही ठिकाणी तोडफोड केली माल्दा जिल्ह्यातल्या सुजापूर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला कोलकात्यामध्ये खाजगी वाहतूक तुरळक सुरू होती मेट्रो आणि जलप्रवासीवाहतूक सेवा मात्र सुरळीत सुरू होती उत्तर बंगालमधल्या चहाच्या मळ्यातलं काम सुद्धा सुरळीत सुरू होतं बँक आणि टपाल सेवांवर मात्र परिणाम जाणवला राज्याच्या वेगवेगळ्या भागातून पोलिसांनी शंभराहून अधिक बंद समर्थकांना अटक केली काही न्यायालयांमध्ये सी आय एस एफ म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची सुरक्षाव्यवस्था पुरवता येईल का याबाबत विचार करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला केली आहे सी आय एस एफ ची सुरक्षा व्यवस्था असती तर दिल्ली न्यायालय संकुलात झालेली हिंसाचाराची घटना टळली असती असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमुर्ती शरद बोबडे यांनी म्हटलं आहे गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीच्या तीस हजारी न्यायालय संकुलात वकील आणि पोलिसांमध्ये चकमक घडली होती या पार्श्वभूमीवर बोबडे यांनी हे मत व्यक्त केलं आहे याबाबत बार कौन्सिल ऑफ डियाचं मतही विचारात घ्यावं असंही त्यांनी सुचवलं आहे जिकमधली सद्य परिस्थिती पाहता भारतीय नागरिकांनी तिथे जाण्याचं टाळावं असं आवाहन सरकारनं केलं आहे

अमेरिका जिण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जिणच्या हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या आपल्या विमान सेवांच्या मार्गात बदल करुन एअर डिया आणि एअर डिया एक्स्प्रेस या भारतीय विमान वाहतूक कंपन्यांनी जिणचं हवाईक्षेत्र टाळण्याचा निर्णय घेतला आहे

जिकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर जिणनं केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व काही आलबेल असल्याचं ट्विट केलं आहे ट्रम्प यांनी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ आणि संरक्षणमंत्री मार्क एस्पर यांच्याशी चर्चा करुन परिस्थितीचा आढावा घेतला आखाती क्षेत्रात असलेल्या अमेरिकेच्या अनैतिक उपस्थितीचा अंत झालाच पाहिजे असं ज्ञाणचे सर्वोच्च धार्मिक नेते आयातोल्लाह खामेनी यांनी म्हटलं आहे जिकमध्ये अमेरिकेच्या लष्करी तळांवर ज्ञाणच्या क्षेपणास्त्रांनी केलेला हल्ला ही एक हलकीशी चापट असून त्यापासून बोध घेऊन अमेरिकेनं या प्रदेशातून चालतं व्हावं असा शिराही त्यांनी दिला आहे केंद्र सरकारच्या नोकरी संदर्भातल्या नियमांप्रमाणेचं जम्मू काश्मिर भागातल्या सरकारी नोक यांच्या भर्तीबद्दलचे नियम आणि अटी लवकरात लवकर निश्वित कराव्या अशी सूचना जम्मू काश्मिरचे नायब राज्यपाल फारुख खान यांनी प्रशासकीय सुधारणा तपासणी आणि प्रशिक्षण विभागाला केल्या आहेत जम्मू काश्मीरमध्ये पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ शाहपूर भागात झालेल्या हिमस्खलनात लष्कराचा एक हमाल ठार झाला आहे तर तिर तीन जणांची सुटका करण्यात आली आहे दूर्घटना घडल्यानंतर लष्कराच्या बचाव पथकानं त्वरित कारवाई सुरू करून चौघांनाही बर्फाच्या ढिगाऱ्या खालून बाहेर काढलं मात्र त्यातील एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला

जिकमधल्या अमेरिकी लष्करी तळांवर जिणच्या लष्करानं केलेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात अमेरिकेचे ऐशी सैनिक ठार झाले असून सुमारे दोनशे जण जखमी झाल्याचा दावा ज्ञाणनं केला आहे